महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसबरोबर स्थिर सरकार देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वास तर भाजपाला वगळून सरकार स्थापन करता येणार नाही असा चंद्रकांत पाटील यांचा दावा राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाला आजपासून दिल्लीत प्रारंभ श्रीलकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत भारताचा किदंबी श्रीकांत आज उपांत्य सामना खेळणार संसदेच्या येत्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सभापती ओम बिरला यांनी काल नवी दिल्लीत सर्वपक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे संसदेचं कामकाज सुरळीत पार पडावं याकरता सर्व पक्षांच सहकार्य मिळवण्यावर या बैठकीत भर राहील राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही उद्या राज्यसभेतल्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे केंद्र सरकारनंही उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे

झारखंड विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणूकीची अधिसूचना आज जारी होणार आहे

महाराष्ट्रात आपला पक्ष काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर एकत्रित स्थिर सरकार देईल असा विबास राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे

मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नसून हे सरकार बनेल पाच वर्षे चालेल यावर या पक्षांच्या नेत्यांचं लक्ष राहील असंही त्यांनी नमूद केलं दरम्यान राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडेच राहणार असल्याचं म्हटलं आहे मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरुन शिवसेना युतीतून बाहेर पडली शिवसेनेच्या भावनांचा आदर करण्याची आमली जबाबदारी असल्याचं मलिक यांनी नमूद केलं राज्यात भाजपाला वगळून सरकार स्थापन होऊ शकतं नाही भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास भारतीय जनता पक्षानं व्यक्त केला आहे काल मुंबईत भाजपाच्या संघटनात्मक पातळीवरच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना राज्यात कडबोळं सरकार टिकणार नाही असं म्हटलं यंग डिया ही संस्था धर्मादाय जाहीर करावी यासाठी काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी केलेला अर्ज प्राप्तिकर अपील न्यायाधिकरणानं फेटाळला आहे

देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निश्वित केलेलं उद्दिष्ट गाठण्यात वाहतूक लॉजिस्टिक्स् तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्र मोठा हातभार लावू शकतात असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे सिम्बॉयसिस विद्यापीठानं पुण्यात आयोजित केलेल्या या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत होते देशातल्या वैविध्यपूर्ण मनुष्यवळाचा उपयोग करण्यासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीचा जास्तीत जास्त प्रसार व्हायला हवा असंही ते म्हणाले गडकरी यांच्या हस्ते रस्ते सुरक्षा आणि अपघात संशोधन केंद्राचं ही उद्घाटन झालं विजेची बचत करुन तापमान वाढ रोखणारी नवी उपकरणं तयार करणं गरजेचं असून सरकार याला प्राधान्य देत असल्याचं मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात व्यक्त केलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी दिल्ली कें आज राष्ट्रीय आदिवासी समारोह आदि महोत्सवाचं उद्दाटन करतील दिल्ली हाट कें पंधरा दिवस चालणाऱ्या महोत्सवाची मुख्य संकल्पना आदिवासी संस्कृती कला खाद्यसंस्कृती अशी आहे जम्मू काश्मिर ते तामिळनाडू आणि गुजरात ते नागालँड सिक्किम मधले आदिवासी कलाकारांनी तयार केलेले कपडे हे या महोत्सवाचं मुख्य आकर्षण असून लेह आणि लडाखमधले आदिवासी आपल्या कलाकृतींसह पहिल्यांदाच या महोत्सवात भाग घेणार आहेत केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील आकाशवाणी हे संपर्काचं सर्वात विश्वासाई माध्यम आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे आकाशवाणीच्या नवी दिल्ली क्रेल्या कार्यालय परिसरात बांधलेल्या रंग भवन या नवीन सभागृहाचं उद्वाटन काल जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी आकाशवाणीच्या संग्रहातल्या गुरुबानी आणि शबद कीर्तन या कार्यक्रमांच्या डिजिटल आवृत्तीचं ही उद्घाटन झालं

या कंपनीनं परकीय निधी मिळवताना कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे सर्वोच्च न्यायालयानं राफेल विमान खरेदी प्रकरणी दिलेल्या निर्णायानंतर भारतीय जनता पार्टी काँग्रेस विरोधात आज देशव्यापी आंदोलन छेडणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसचा खोटेपणा सर्वांसमोर आला असून राहूल गांधी यांनी वारंवार केलेल्या आरोपासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे असं मत भाजपाचे महासचिव भूपेंद्र यादव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं भाजपा कार्यकर्ते या मुद्यांवरुन विविध जिल्ह्यात निषेध व्यक्त करतील राष्ट्रीय हिताच्या मुद्यांवर काँग्रेसनं चुकीचे आरोप केले असल्याचं मतही यादव यांनी यावेळी व्यक्त केलं श्रीलंकेमधे आज राष्ट्रध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे मतदान सकाळी सात वाजता सुरु होऊन संध्याकाळी पाच वाजता संपेल

सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली परिसरातील वायू प्रदुषण कमी करण्यासाठी हाती घेतलेल्य उपाययोजना संदर्भात माहिती घेण्यासाठी पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि दिल्ली राज्याच्या मुख्यसचिवाना समन्स बजावलं आहे

दिल्लीत सम विषम वाहतूक योजना राबवताना दुवाकी तसंच तीन चाकी वाहनांना सवलत दिली असल्याबद्दलही न्यायालयानं दिल्ली सरकारकडे प्रश्न उपस्थित केला आहे

हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांतने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे ऑलिंपिक विजेता चिनी खेळाडू चेन लाँग ने दुखापतीमुळं माघार घेतल्यानं श्रीकांतला पुढे चाल मिळाली कालच्या उपांत्यपूर्व सामन्यात श्रीकांतनं त्याच्यावर आघाडी घेतली होती आज श्रीकांतचा सामना ली चुक यीऊ शी होईल